राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं सुरू झालं राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण मराठीतून केलं सीमा भागातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यावर्षी महाराष्ट्र आपल्या राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव कार्यक्रम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शासनानं प्रभावी उपायजोजना आखून कोरोनावर नियंत्रण आणलं असून नागरिकांच्या सहभागानं यशस्वी झाल्याचं राज्यपालांनी सांगितलं राज्यभरात सुरू असलेल्या उपाय योजनांची जंत्री त्यांनी सादर केली अर्थव्यवस्था मंदावली केंद्राकडे थकबाकी राहिलीय महसुलात लक्षणीय घट झालीय मात्र तरीही सरकारनं केलेल्या शिधावाटपासह शिवभोजन शेतकरी अर्थ साहाय्य आदी कामांचा त्यांनी आढावा घेतला नैसर्गिक आपत्ती केंद्र निधी मिळावा म्हणून पाठपूरावा विविध प्रकारच्या मदतीपोटी पंधरा हजार कोटी रुपयांचं सहाय्य ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न हेही त्यांनी नमूद केलं कोरोना काळात जवळचे नातलग गमावणाऱ्यांबद्दल संवेदना व्यक्त करत लढा देणाऱ्या कोरोना योध्याना त्यांनी वंदन केले राज्याच्या मागास भागाच्या विकासाकरता स्थापन केलेल्या वैधानिक विकास मंडळाबाबत सरकारनं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडनवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरलं तर विधान परिषद नियुक्तीसाठी मंत्रिमंडळात मंजुरी मिळलेल्या बारा नावांना मंजुरी द्यावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडताच त्यालाही जोरदार आक्षेप घेत मुनगंटीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला आम्ही भीक मागत नाही संवैधानिक हक्क मागत आहोत तिथल्या जनतेला तूमच्या राजकारणासाठी वेठीला का धरता राज्यपाल आणि सरकारनं ते पाहून घ्यावं असं ते म्हणाले त्यावर सरकार ही वैधानिक विकास मंडळे असावीत याच भूमिकेचं आहे पुढच्या अर्थसंकल्पात या भागाच्या निधी तरतूदीवरून काय ते कळलेच असं अजित पवार म्हणाले दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर निषेध करत सभात्याग केला विधानसभा सदस्य पदी राहिलेल्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल यांनी मांडला त्यावर कोणतीही भाषणे न होता तो सामंत करण्यात आला राज्यपाल अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवणे राज्यपालांकडून मंजुरी मिळालेल्या विधेयकाची माहिती तालिका अध्यक्ष नावांची घोषणा या चालू वर्षासाठी पुरवणी मागण्या आदी कामकाजही यावेळी झालं

तर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव काँप्रेसचे भाई जगताप यांनी मांडला या प्रस्तावाला शिक्षक सदस्य विक्रम काळे आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी अनुमोदन दिलं या प्रस्तावावर उद्या आणि परवा चर्चा होणार आहे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज तालिका सभापती म्हणून गोपीकिशन बाजोरिया सतीश चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची घोषणा केली त्यापूर्वी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे अभिजित वंजारी या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय विधान कार्यमंत्री अनिल परब यांनी सभागृहाला करून दिला तसंच मा गो वैद्य आणि अनंत तरे या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव सभागृहानं आज मंजूर केला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला या शोकप्रस्तावावर बोलण्याची परवानगी सदस्यांना द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली तसंच लक्षवेधी सूचना आणि अर्धा तास चर्चा अशा इतर कार्यक्रमांचा समावेश कामकाजात करावा अशी मागणी दरेकर यांनी सभापतींकडे केली मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता दरेकर यांची मागणी मान्य करता येणार नसल्याचं सभापतींनी स्पष्ट केलं काँग्रेसच्या सर्व मंत्री आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले अक्कड बक्कड बंबे बो अस्सी नब्बे पुरे सौ आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का असे फलक हातात धेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन झालं काँग्रेसचे सर्व मंत्री आमदार आणि नेते आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमला यावेळी त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते

ते आज केंद्रीय अर्थसंकल्पात कृषीक्षेत्रासाठी प्रस्तावित तरतुदींविषयी आयोजित वेबिनारमधे बोलत होते

शेतीशी संबधित अन्न भाजीपाला फळं मत्सोत्पादन अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्याला प्रक्रियेवर सर्वाधिक भर द्यावा लागेल त्याचवेळी प्रक्रियाव्यवस्था सुधारणं तसंच शेतकऱ्यांना त्यांच्या गावांजवळ आधुनिक साठवण सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे प्रक्रिया झालेल्या अन्नाकरता देशाच्या कृषीक्षेत्राचा जागतिक बाजारात विस्तार होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले

त्यात पशुपालन दुग्धउत्पादन आणि मत्स्योद्योगाला प्राधान्य दिलं आहे असं मोदी यांनी सांगितलं

छोट्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन गेल्या काही वर्षात सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत

मराठा आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आहे हा प्रश्र सुटावा यासाठी सर्वच पक्ष सामुहिकपणे लढू यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यात राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिली आहे मराठा आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मराठा आरक्षणाच्या लद्यात दिल्लीत बाजु मांडण्याबाबत आपण जिथे कमी पडत आहोत असं वाटतं त्या बाजू सारवण्याची जबाबदीर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं या प्रशासंदर्भातल्या न्यायालयीन प्रकरणात केंद्र सरकारची महत्वीची भूमिका असणार आहे त्यामुळे केंद्र सरकारनं न्यायालयीन प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यायला हवा असं मत मराठा आरक्षणाची महाराष्ट्र सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत असलेले वकील अँडव्होकेट मुकुल रोहतगी आणि अँडव्होकेट परमजितसिंग पटवालिया यांनी या बैठकीत व्यक्त केलं यादृष्टीनं केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करायचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं मराठा आरक्षणासंदर्भार राज्य सरकारनं न्यायालयात सादर केलेल्या विविध विनंती अर्जांची माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या बैठकीत दिली उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात खासदार उदयन राजे खासदार संभाजी राजे यांच्यासह राज्य सरकारमधले अनेक मंत्री तसंच मराठा समाजाचे नेते या बैठकीला उपस्थित होते

बालसंगोपन योजनेत अनाथ ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही आणि जी दत्तक देणं शक्य होत नाही अशी बालकं एक पालक असलेली आणि संकटग्रस्त कुटुंबातील बालकं मृत्यू घटस्फोट विभक्तीकरण परित्याग अविवाहित मातृत्व गंभीर आजार पालक रुग्णालयात असणं अशा बालकांचा समावेश आहे

यासोबतच शासकीय लसीकरण केंद्रांसोबतच खाजगी लसीकरण केंद्रावर लस द्यायलाही आजपासून सुरुवात झाली ज्येष्ठ नागरिक आणि पात्र सामान्य नागरिकांना लसीकरणापूर्वी कोविन या अप्विर स्वतःची नोंदणी करणं आणि लसीकरणासाठीची वेळ ठरवून घेणं बंधनकारक आहे शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत तर खाजगी केंद्रावर लसीच्या प्रत्येक मात्रेसाठी एकूण अडीचशे रुपयांचं शुल्क आहे

लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे ज्या आरोग्य संस्था आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह केंद्र सरकारच्या इतर आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी आहेत अशाच संस्थांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून निवडलं गेलं आहे